विधानसभेत आज यासंदर्भात निवेदन देताना ते बोलत होते नाणार प्रकल्पात संपूर्ण आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून हा प्रकल्प उभारण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची मोठी ग्रंतवणूक होणार असल्याचं ते म्हणाले या प्रकल्पाला विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करुनच प्रढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर समाधान न झाल्यानं या मुद्यावरुन आजही विरोधकांनी गदारोळ केला या प्रकल्पासाठी भूसंपादनात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी अध्यक्षांसमोरच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली या गदारोळामुळे आज विधानसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं

आज सकाळी हा हल्ला झाल्यानंतर या भागात जवानांनी शोध मोहीम सुरु केल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

आधारकार्ड असलेल्या आणि नसलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे

नड्डा यांनी सांगितलं

ही प्रणाली म्हणजे इंटरनेटशी जोडलेलं आयटी अॅप असून त्यात रेल्वेच्या दीड लाख पुलांची माहिती साठवता येणार आहे रेल्वे पुलांशी संबंधित विविध घडामोडींबाबतच्या माहितीचं योग्य विश्लेषण तसंच विस्ताराविषयीची सेवा या अॅपद्वारे मिळणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीत या सेवेचा प्रारंभ केला

या पालखी सोहळ्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाडेगाव इथं स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ होईल देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीला मुक्कामी पोहोचेल तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज दिघोळहून निघाली असून खर्डा इथं मुक्काम करेल दरम्यान आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद पंढरपूर आदिलाबाद आणि नगरसोल पंढरपूर नगरसोल या दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अहमदनगर इथल्या भूईकोट किल्ल्याला ऐतिहासिक रूप मिळावं यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी काल या किल्ल्याची पाहणी केली भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी तातडीनं कारवाई करण्यात येणार असून किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहण्यासाठी प्रथम स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

आज सकाळी हा अपघात झाला

देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे